काही ठळक बातम्या

युवा उद्यर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे विविध पावलं उचलली जात असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

येत्या वर्षभरात राज्य प्लॉस्टिकम्रक्त होण्याचा पर्यावरणमंत्री श्री रामदास कदम यांचा प्रनरूच्चार य्रवा उद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे विविध पावलं उचलली जात असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी आज विविध युवा उद्योजक आणि नवीन उद्यमींसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते स्टार्टअप हे आता केवळ मोठ्या शहरांपर्यत मर्यादित राहिलं नसून लहान गावांमध्ये देखील आपल्याला स्टार्ट्अप चांगली कामगिरी करीत असल्याचं कळतं मेक इन इंडिया समवेत डिझाइन इन इंडिया देखील स्टार्ट्अप साठी महत्वाचं असल्याचं ते म्हणाले एके काळी स्टार्ट्अप केवळ डिजिटल तंत्रज्ञानातील इनोवेशन ला म्हटलं जायचं परंतु आज अगदी शेती समवेत सर्वच क्षेत्रात आपल्याला नवीन यशस्वी प्रयोग बघायला मिळतात एग्रीकल्वर ग्रँड चॅलेंज लॉँच करण्यात आलं युवकांनी यात सहभागी व्हावं आणि शेतीत परिवर्तन कसं आणता येईल यावर नवनवीन कल्पना सादर कराव्यात असं ते म्हणाले वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे रेशीम शेती आणि शासनाच्या योजना या विषयावर जालना इथल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते जालना जिल्हयातील रेशीम कोषाला जागतिक स्तरावर मागणी असून मराठवाडयातल्या शेतकऱ्यांना जालना बाजार समितीमधल्या रेशीम कोष केंद्राच्या माध्यमातून चांगला दर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं

ज्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला त्यांच्याशी झालेल्या संवादाम्रळं लाभार्थ्यानी प्रकट केलेल्या भावना मनाला समाधान मिळवून देत असून त्यामुळं अधिक उत्साहानं काम करण्यास प्रेरणा मिळत असते

या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन लहान म्रलांचं वजन उंची घेण्यासाठी आध्रनिक साधनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत केंद्र सरकारतर्फे जागतिक बँकेच्या सहाय्यानं राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं बळकटीकरण करण्यासह पोषण सुधारणा प्रकल्पाचा राष्ट्रीय पोषण मिशनमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता या प्रकल्पाचा राष्ट्रीय पोषण मिशनमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील सर्व स्तरावरील नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा केंद्रीय ग्रहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांनी घेतला यामध्ये प्रामुख्यान उज्ज्वला गॅस वाटप योजना पंतप्रधान आवास योजना शुद्ध पाणी पुरवठ्याची अमृत योजना महानगरातील पाणी प्रवठ्यासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला चंद्रप्र शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी यंत्रणा अधिक सुकीय आणि योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले ध्रळे जिल्हा परिषदेच्या आवारातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला यामुळं काही काळ ध्रुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली घटनास्थळी संतप्त आंबेडकरी समाज बांधवांनी आंदोलन केलं

येत्या तीन दिवसात विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक केली नाही तर ध्रळे बंद करण्याचा इशारा दलित नेत्यांनी दिला आहे या निंदनीय प्रकारामागे असेल त्या आरोपीला पोलिसांच्या माध्यमातून लवकरात लवकर अटक केली जाईल कठोर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांनी उपस्थित नेते आणि पदाधिकारी यांना दिली शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यापासून काही कारणानं अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे

तत्पूर्वी सकाळी पत्रकारांशी बोलताना श्री फडणवीस यांनी अद्यापही सरकारकडून खरेदी न करता आलेल्या तूर आणि हरभऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रूपये अन्नुदान देण्याचा निर्णय जाहीर केला नाफेडच्या मागणीन्रसार राज्यात कृषी उत्पादनांच्या साठवण्रकीन्रसार गोदाम उभारण्यासठी जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही श्री फडणवीस यांनी यावेळी दिले

तशा आशयाचे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राज्य सरकारला मिळाले आहे त्याबाबत नाफेडलाही सूचना देण्यात आल्या आहेत राज्य येत्या वर्षभरात प्लॅस्टिकमुक्त होईल असा पुनरूच्वार पर्यावरण मंत्री श्री रामदास कदम यांनी केला आहे

सतत वातावरणीय हवा गुणवत्ता सनियंत्रण या योजनेचा प्रारंभ वेटलँड एपचं उद्घाटन आणि राज्यस्तरीय हवा गुणवत्ता अहवालाचं प्रकाशनही यावेळी त्यांनी केलं शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करावा असं आवाहन श्री कदम यांनी केलं पर्यावरण राज्यमंत्री श्री प्रवीण पोटेही सोहळ्याला उपस्थित होते राज्यासह यवतमाळ जिल्हयात मान्सूनच्या पावसाचे वेध लागले असून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला आहे यावेळेस शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे गरजेचं आहे मात्र यात बँकांची प्रगती समाधानकारक नाही त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी कर्जवाटपाला गांभीर्यानं घ्यावं यात कूठल्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही अशा इशारा यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र देशमुख यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते नागपूर इथल्या न्यू सोमलवाडा न्यू मनीषनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन विभागानं कालपासून न्यू मनीषनगर गांधीबाग आपली बस चा शुभारंभ केला यावेळी बोलताना सभापती श्री बंटी कुकडे म्हणाले नागपूर शहरातील आपली बस अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत यापूर्वी व्यू मनीषनगर बर्डी बस सुरू केली आता गांधीबाग मार्गावर बस सुरू झाल्यानं मनीषनगर दोन मुख्य भागांशी जोडले गेले

डॉ कादंबरी बलकवडे यांनी व्रकतीच गोंदिया जिल्हाधिकारी पदाची स्त्रत्रं स्वीकारली

त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत नागपूर इथं त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं वर्धा हा दारूबंदी असणारा जिल्हा असून जिल्हयामध्ये दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोपींकडून बंधपत्र घेण्यात येतात यामध्ये दारू विकी करणाऱ्या आरोपींची माहिती एका ठिकाणी उपलब होण्यासाठी ग्रुव्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणालीम्रछं दारू निर्मिती आणि विकी करणाऱ्या आरोपींची माहिती एकत्रित संकलित होत असून बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होत आहे